मतदानासाठी केंद्रांवर सकाळ पासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं मतदान पारदर्शक पद्धतीनं व्हावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रान बरोबरच व्ही व्ही पॅट यंत्रही उपलब्ध करून देण्यात आलं होतं केरळ प्रचार केरळमध्ये मतदानासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असताना राज्यात प्रचार आता शिगेला पोहोचला आहे तीनही प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय नेते सातत्यानं राज्यातील प्रचारात लक्ष घालत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी दुसऱ्यांदा केरळमध्ये पोहोचतील तिरुवनंतपुरम आणि पटनमथिट्टा इथं ते सभांना संबोधित करतील काँग्रेस नेते राहुल गांधी विविध जिल्ह्यांमध्ये प्रचार फेऱ्या करत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह अन्य नेतेही राज्यभर प्रचार दौऱ्यावर आहेत दरम्यान अवैध मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगानं विशेष पावले उचलली आहेत मतदार यादीतील गोंधळामुळे एकाच व्यक्तीकडून दोनदा मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांना केरळ उच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईमध्ये प्रचार दौऱ्यावर होते सर्वच पक्ष प्रत्यक्ष प्रचार सभा आणि समूह माध्यमांवरूनही प्रचार मोहिमा राबवत आहेत काँग्रेस नेते पी चिदंबरम तर मुख्यमंत्री पलानिस्वामी यांनीही जाहीर सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी आणि त्यांच्या आईबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आयोगाने राजा यांना फटकारत द्रमुकच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळलं आहे महिलांचा अवमान होईल अशी वक्तव्य करू नयेत यासाठी प्रचारादरम्यान दक्ष राहण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणखी व्यापक करण्यासाठी या महिन्यात खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्र सर्व दिवस चालू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे शासकीय सुड्यांसह सर्व आठवडी सुड्यांच्या दिवशीही लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यासाठी राज्यांनी आवश्यक ती संपूर्ण व्यवस्था करावी असे आदेश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत लसीकरण मोहिमेचा आवाका आणि गती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी काल सविस्तर चर्चा केल्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला

या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी लसीकरणाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं

देशात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असून काल या वर्षातली सर्वाधिक रुग्ण वाढ झाली

मृतांची संख्याही काल बरीच जास्त होती

देशात वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासूनचं हे सर्वाधिक कर संकलन आहे गेल्या सहा महिन्यापासून जीएसटी अंतर्गत एक लाख कोटींपेक्षा जास्त संकलन होत असून कोरोनानंतरच्या काळात देशाची आर्थिक घडी पुन्हा पूर्ववत होत असल्याचंच हे द्योतक आहे असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे कर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाय करत आहे तसंच अत्याधुनिक तंत्राच्या माध्यमातून बनावट बिलांवर करडी नजर ठेवली जात असल्यामुळे महसुलात वाढ झाल्याचंही केंद्रानं म्हटलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे रिझर्व बँक रिजर्व बँकेनं ऑनलाईन व्यवहारांसाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांना सहा महान्यांची मुदतवाढ दिली आहे

या नव्या यंत्रणेत खातेदारानं आधीपासूनच नोंदवलेला ऑनलाईन व्यवहार केला जात असताना खातेदाराची ओळख पुन्हा तपासण्याची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिली आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आशा भोसले मोहनलाल विश्वजीत चटर्जी शंकर महादेवन आणि सुभाष घई या मान्यवरांनी ही निवड केली आहे

मोदी प्रतिक्रिया अभिनेते राजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या घोषणेचं देशभरात आज उत्साहात स्वागत करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून रजनीकांत यांचं अभिनंदन केलं रजनीकांत त्यांच्या चित्रपटातील विविध भूमिकांसाठी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे मोदी या संदेशात म्हणाले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रजनीकांत यांनी सर्वांचे आभार मानले असून आपल्या प्रवासात सहभागी असणाऱ्या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करतो असं आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशाची मुदत काल संपल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संबंधित आदेश संपुष्टात आणण्यास अनुमती दिली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे

ट्रम्प यांची स्थलांतरविषयक धोरणं निर्दयी असल्याचं सांगत बायडेन यांनी या व्हिसा वरील बंदी उठवण्याचं आश्वासन दिलं होतं

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्याला अशाच नवनवीन संशोधनाची गरज आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे

एकत्रित प्रयत्नांमधून आगामी काळात बीमस्टेक नवी ऊंची गाठेल असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला सदस्य देशांच्या वाढत्या राजकीय आणि आर्थिक सहकार्यामुळे या क्षेत्रात आर्थिक वृद्धी दिसून येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला उत्कल दिवस ओडिशा ओडिशा राज्याचा स्थापना दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांसाठी निधी जाहीर केला गडकरी यांनी आज ट्विटर संदेशांवरून याबाबत माहिती दिली

कामगार सर्वेक्षण स्थलांतरीत आणि कंत्राटी कामगारांच्या रोजगारा संबंधीच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाली कामगारांचं रोजगारासाठी होणारं स्थलांतर आणि कोविड संकटाचा त्यांच्या जीवनशैलीवर झालेला परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयानं हे सर्वेक्षण सुरू केलं आहे तसंच कंत्राटी कामगारांच्या सर्वेक्षणामुळे दहा किंवा त्यापेक्षा अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या आस्थापनांना रोजगारासबंधी अंदाज उपलब्ध होऊ शकेल जम्म काश्मीर गोळीबार जम्मू काश्मीरात श्रीनगरजवळील आरीबाग नौगांवमध्ये भाजपानेते अनवर खान यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या पोलिसावर अतिरेक्यांनी गोळीबार केला यात रमीज राजा या पोलिस कर्मचाऱ्याचा गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला सुरक्षा विभागाने हा भाग सर्व बाजूनी बंद केला असून मारेकऱ्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत